नवी दिछीत काल संध्याकाळी वार्ताहर परिषदेत हे वेळापत्रक जाहीर करतानांच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करत असल्याची घोषणाही त्यांनी केली

सर्वच राज्यांतील विविध मंडळांच्या परीक्षा सण उत्सव आणि शेतीच्या कामांची वेळ विचारात घेऊन निवडण्कीचा कार्यक्रम आखण्यात आल्याचं निवडणूक आय्क्त यावेळी म्हणाले आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि ओडिशा या चार राज्य विधानसभांसाठी लोकसभेसोबतच मतदान होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण आठ कोटी सत्त्याहत्तर लाख तीन हजार चारशे चौऱ्यांऐंशी मतदार असून त्यामध्ये चार कोटी सत्तावन्न लाख दोन हजार पाचशे एकोणऐंशी प्रुष चार कोटी सोळा लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस महिला तर दोन हजार शहाऐंशी तृतीयपंथी मतदार आहेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसंच प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी काल मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यासाठी राज्यातल्या मतदान केंद्रांची संख्या पाच हजार नऊशे चौऱ्याण्णवनं वाढवण्यात आली असून आता राज्यात एकूण पंचाण्णव हजार चारशे त्याहत्तर मतदान केंद्रांवर मतदारांना मतदान करता येईल या प्रक्रियेसाठी सुमारे सहा लाख कर्मचारी नेमण्यात येणार आहेत निवडण्कीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं

दिवंगत अभिनेते कादर खान यांना पद्मश्री अकाली दलाचे नेते सुखदेव सिंग धिंडसा आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना पद्मभूषण सन्मान मरणोत्तर प्रदान केला जाईल महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण बिहारमधले नेते हकूमदेव यादव यांना पद्मभूषण उद्योजक जॉन चेंबर्स आणि चित्रपट निर्माते अभिनेता दिग्दर्शक प्रभू देवा यांना पद्मश्री प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे उर्वरित व्यक्तींना येत्या शनिवारी होणाऱ्या दसऱ्या टप्प्यातील सोहळ्यात प्रस्कार दिले जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल झाल्यामुळे सर्वोच्व न्यायालयानं महिला आणि बालविकास विभागाच्या पोषण आहार निविदा रद्द करण्याचा निर्णय दिला असल्याचं महिला बालविकास विभागानं स्पष्ट केलं आहे सुमारे सहा हजार तीनशे कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच दिले आहेत पोषण आहार प्रवठ्याच्या या निविदा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार काढण्यात आल्या होत्या

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

ब्लडाणा जिल्ह्यातल्या दोन हजार सात केंद्रांवर बालकांना लसीकरण करण्यात आलं

व्ही एम संदर्भात दक्ष राहून जातीनं लक्ष घालावं असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे

लोकसभा निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर आपण कायम असून माघार घ्यायची की नाही याबाबत अद्याप निर्णय व्हायचा असल्याचं राज्यमंत्री अर्ज्ञन खोतकर यांनी म्हटलं आहे ते काल जालना इथं एका कार्यक्रमात बोलत होते खासदार रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते खासदार दानवे यांनी लोकसभेची जालन्याची जागा आपल्याला सोडावी असं आवाहनही खोतकर यांनी व्यासपीठावरून केलं मोहाली इथं काल झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा चार गडी राखून पराभव केला

ऑस्ट्रेलियाकड्रन पॅट कमिन्सनं सर्वाधिक पाच बळी घेतले

या विजयामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं दोन दोन अशी बरोबरी करत मालिकेतलं आव्हान कायम ठेवलं आहे

राजकीय नेते आणि साखर कारखानदार हेच थकबाकीदार असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्याचं ठाकूर यांनी नमूद केलं औरंगाबाद इथं काल राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारांचं वितरण झालं महसूल प्रबोधिनीच्या सभाग्रहात झालेल्या या कार्यक्रमात औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती बी

देशमुख यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

उत्तमबाई भानुदासराव चव्हाण यांना आदर्श माता विशेष प्रस्कार देण्यात आला

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठी वर्षातून एकदा हे प्रदर्शन भरवलं जातं हे प्रदर्शन आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पाहता येईल

काल द्रपारी ही दुर्घटना घडली या वळण रस्त्यावर गेल्या दोन दिवसांतली अपघाती मृत्यूची ही दुसरी घटना आहे

नोंदणीची मुदत येत्या वीस तारखेपर्यंत ढवण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे